एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रबी हगामापासून हे मार्गदर्शक तत्त्व लागु होणार आहे

दुबईतून हवाला चालवणारा पंकज कपूर याच्या व्यापार आणि कथित बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचा या रक्तिंशी संबंध आहे

उपांत्य सामन्यात त्यानं युक्रेनच्या दिमित्रो गार्दबेईला पराभूत करत किमान रौप्य पदक निश्चित केलं सुवर्णपदकासाठी अंतीम सामन्यात त्याची लढत रशियाच्या स्लाम ओपिएवशी होणार आहे

शिखर धवन सामनावीर ठरला आज अ गटातल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतील आकाशवाणीवरुन आज दृपारी साडेचार वाजल्यापासून या सामन्याचं धावतं वर्णन प्रसारित केलं जाईल